मात्र त्याआधी एक महत्त्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम का क्रिोरपणे पाळा

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा एकसष्टावा वर्धापन दिन आज उत्साहात पण कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळून साजरा होत आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते राजभवनात ध्वजारोहण झालं मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण झालं त्यानंतर त्यांनी हृतात्मा स्मारकास भे देऊन हृतात्म्यांना अभिवादन केलं औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक अस्तिककुमार पांडेय इत्यादी मान्यवरांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं कुलगुरू डॉ येवले यांनी महाराष्ट्र दिन तसंच कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला पालकमंत्री मुंडे यांना पोलिस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली उस्मानाबाद इथं जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी हृतात्मा स्मृतिस्तंभला पृष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं परभणी इथं पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते तर हिंगोली इथं जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं नांदेड इथं पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण झालं यावेळी जिल्हाधिकारी डॉ

जेकर यांच्यासह मोजके अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते लातूर इथं पालकमंत्री अमित देशमुख यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण झालं यावेळी पोलीस दलाच्या वतीनं त्यांना मानवंदना देण्यात आली कोरोना विरुद्धचा लढा जिंकण्यासाठी एकजु ीनं लढा देण्याचं आवाहन देशमुख यांनी केलं

कोविड नियमांचं का र्पेंकोरपणे पालन करुन ध्वजारोहणाचा कार्यक्रम साधेपणानं मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झाला यावेळी कोरोना त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन ींपे यांनी केलं राज्यात लागू केलेल्या कठोर निर्बंधांमुळे रुग्णसंख्या काहीशी स्थिरावली असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सांगितलं महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातल्या जनतेला त्यांनी समाज माध्यमांद्वारे संबोधीत केलं

लसीकरण केंद्र कोविड प्रसार केंद्र बन् नयेत यासाठी तिथे गर्दी करू नये अॅप द्वारे नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलं

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरु तेग बहादूर यांना त्यांच्या चारशेव्या प्रकाश पर्वाचं औचित्य साधून श्रद्वांजली वाहिली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही गुरु तेग बहादूर यांना आदरांजली वाहिली आहे शोषितांची सेवा करण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला त्यासाठी त्यांना जगभरातून सन्मान मिळाला असं प्रधानमंत्र्यांनी म्हाजे आहे त्यांनी आज सकाळी दिल्लीतल्या शीश गंज साहिब गुरुद्वारामध्ये जाऊन वंदन केलं राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना आजपासून उन्हाळी सूटी जाहीर करण्यात आली

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे संचालक द कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जून मध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय

मालवाहत्कीसाठीची देय रक्कम भरण्यासाठी भारतीय रेल्वेनं नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत यानुसार आता देय रक्कम एफबीडीच्या पो िवरून ऑनलाईन पद्धतीनं भरावी लागेल देय रक्कम भरण्यासाठी ने िबँकींग एनईएफ ि क्रेडि किंवा डेवि कार्ड आणि डॅशबोर्डवरच्या युपीआय पर्यायाचा वापर करता येणार आहे याअंतर्गत मालवाहतुकीशी संबधित सर्व प्रकारची शुल्क स्विकारली जातील ही सेवा संपूर्ण दिवसभर उपलब्ध असेल सेवेचा वापर करण्याआधी ग्राहकांना एपबीडीच्या पो ििवर स्वतःची ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे देशभरात आज कोविड लसीकरणाचा तिसरा प्पा सुरू झाला

मुंबईत नायर राजावाडी कूपर रुग्णालय तसंच बीकेसी आणि सेवन हिल्स जम्बो कोविड सें ते ही केंद्र यासाठी महानगरपालिकेनं निर्धारित केली असून लसीकरणासाठी नोंदणी बंधनकारक आहे

लसीचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्यावर तीन पाळ्यांमध्ये काम करुन युद्ध पातळीवर लसीकरण मोहीम राबवण्यसाठी महानगरपालिका सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं तिसऱ्या प्प्याकरता लस उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले

त्यानिमित्त राज्यात विविध ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांचा आढावा घेणारा विशेष ध्वनीचित्र हा कार्यक्रम आज संध्याकाळी सव्वा सात वाजता प्रसारित केला जाईल त्यामुळे दररोज संध्याकाळी सव्वा सात वाजता प्रसारित होणारा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम आज प्रसारित होणार नाही

आकाशवाणी मुंबईच्या व्यवस्थापन विभागात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेले पराग कदम यांचं आज पहा कोरोनामुळे निधन झालं

कोरोनाची लागण झाल्यानंतर कदम यांच्यावर मुंबईतल्या सेवन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू होते